कोरोनापासून बचवासाठी दो गज दुरी अर्थात सामाजिक अंतर पाळा मास्क वापरा हात स्वच्छ ध्वा आणि स्वतःची तसेच स्वकीयांची काळजी घ्या

जास्त

लागलेल्या आगीत तीन मजुरांचा मृत्यू दोन जखमी

राज्यातील कोरोना स्थिती लक्षात घेऊन या परीक्षेच्या तारखा एमपीएससी मार्फत नव्याने घोषित केल्या जातील असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले ते प्ढं म्हणाले की राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने विदयार्थ्यांची सूरक्षितता लक्षात घेऊन आणि विद्यार्थी आणि विविध राजकीय पक्षांचे यासंदर्भातील मत आणि मागण्या विचारात घेऊन हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे ही परीक्षा पुढे ढकलल्यानं परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे कोणतंही न्कसान होणार नाही तसंच परीक्षा फॉर्म भरतांनाचे विद्यार्थ्यांचे वय गृहित धरले जाणार असल्याने वयाचीही अडचण येणार नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले तत्पूर्वी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांच्याकडे केली होती

म्हणून या काळात कोविड लसीकरणासाठी नोंदणी करण्याकरता ज्येष्ठ नागरिक आणि इतर गरजूना मदत करायला तरुणांनी प्ढं यावं असं मोदी यांनी म्हटलं आहे ते काल संध्याकाळी द्रदृश्य प्रणालीदवारे आयोजित बैठकीत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलत होते म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे संपूर्ण देश कोविडशी लढत असताना महाराष्ट्र क्ठंही मागे नव्हता आणि राहणार नाही असं म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलताना सांगितलं पंतप्रधानांनी द्रदृश्य प्रणालीदवारे घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ते काल बोलत होते

म्हणून आमच्या मागणीप्रमाणे एकदमच पूर्ण वितरण व्हावं अशी विनंती म्ख्यमंत्र्यांनी मोदी यांना केली

रेमडीसीवीर राज्यात जाणवणाऱ्या रेमडीसीवीर इंजेक्शनच्या त्टवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या इंजेक्शनचं उत्पादन करणाऱ्या सात कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली महाराष्ट्राला रेमडीसीवीरची कमतरता भासू नये यासाठी उत्पादन द्रप्पट करावं रुग्णालयांमध्ये रेमडीसीवीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अरारी पथकं नेमावीत उत्पादक कंपन्यांनी थेट शासकीय रुग्णालयं आणि जिल्हाधिकाऱ्यांना इंजेक्शनचा प्रवठा करावा काळा बाजार होऊ नये म्हणून त्याची एमआरपी कमी करावी अशा सूचना टोपे यांनी यावेळी केल्या

नवेगाव नागझिरा आग नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या नागझिरा आणि पिटेझरी या दोन वनपरिक्षेत्रात काल संध्याकाळी लागलेली आग आटोक्यात आणताना तीन हंगामी वनमजूरांचा मृत्यू झाला असून दोन वनमजूर जखमी झाले आहेत

जखमींवर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आगीप्रकरणी ग्न्हा नोंदवण्यात आला असून प्ढील तपास स्रू आहे

त्याम्ळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असून जिल्ह्यातील एमबीबीएस डॉक्टर आणि नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या नर्सनी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आपल्या सेवा उपलब्ध करून द्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे कोरोना अभियान यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येक गावात ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण समिती तर प्रत्येक नगरपालिका क्षेत्रामध्ये नागरी कोरोना नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे

काळाराम मंदिर राज्यातील वाढत्या कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर नाशिकच्या काळाराम मंदिर संस्थानच्या वतीने यंदा सलग द्सऱ्या वर्षी वासंतिक नवरात्र उत्सव रद्द करण्यात आला आहे

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्म्गराजन एस यांनी काल याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत

दरम्यान कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात नियमावली लागू करण्यात आली असून या नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्यात कोणत्याही प्रकारची क्चराई झाल्यास संबंधितांविरुद्ध नाईलाजाने कठोर पावले उचलावी लागतील असा इशारा जिल्हाधिकारी षण्मगराजन एस यांनी दिला

आज बुलडाणा शहरात दुकाने ऊघडी ठेवणाऱ्या व्यापाऱ्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई केली ऑनलाईन वेबिनार अमरावती जिल्ह्यातील घातखेड येथील कृषि विज्ञान केंद्र आणि महिला आणि बालविकास प्रकल्प धारणी आणि भातकुली यांच्यातर्फे अंगणवाडी सेविकांना कोरोनाकाळात स्वास्थ स्रक्षिततेसाठी आहारविषयक उपायावर ऑनलाईन वेबिनारद्वारे मार्गदर्शन करण्यात आले यात प्राम्ख्याने प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपय्क्त असणारे जीवनसत्व आणि त्यांच्या स्रोतांचे महत्त्व सांगण्यात आले यात धारणी आणि भातक्ली तालुक्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका सेविका आणि आशा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला

यंदा या स्पर्धेतले सामने मुंबई बंगळूर चेन्नई कोलकाता दिल्ली आणि अहमदाबाद या सहा ठिकाणी होणार आहेत

गेल्या वर्षी कोरोना विषाण संसर्गामुळे ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित करण्यात आली होती या वर्षीही या संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे या स्पर्धेचं आयोजन संबंधित सुरक्षा नियमांच्या कडक अंमलबजावणीत केलं जाणार आहे

मात्र आज द्पारपासूनच जिल्ह्यातील बहतांश भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने पावसाचा अंदाज वर्तविला जात होता